केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मिशन कर्मयोगी नागरी सेवांमधील कर्मचाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठी राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यास मान्यता दिली ही योजना नागरी नोकरदारांसाठी क्षमता वाढवण्याच्या जगभरातील उत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन करेल जेणेकरून भारतीय पद्धतींसह एकंदर क्षमता वृद्धी सध्या केली जाऊ शकेल भविष्यात भारतीय नागरी नोकरदारांना अधिक सर्जनशील रचनात्मक कल्पनाशील नाविन्यपूर्ण कृतीशील व्यावसायिक प्रगतीशील उत्साही सक्षम पारदर्शक आणि तंत्रज्ञानाने सक्षम बनविणे हे मिशन कर्मयोगीचे उद्दीष्ट आहे आज माध्यमांना माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की कर्मयोगी योजना हा सरकारचा सर्वात मोठा मन्ष्यबळ विकास कार्यक्रम असेल निवडक केंद्रीय मंत्री म्ख्यमंत्री प्रख्यात सार्वजनिक मन्ष्यबळ चिकित्सक विचारवंत जागतिक नेते आणि लोकसेवा कार्यकर्त्यांचा समावेश असलेली पब्लिक हय्मन रिसोर्स कौन्सिल ही सिव्हिल सर्व्हिसेस रिफॉर्म आणि क्षमता वाढवण्याच्या कार्याला सामरिक दिशा देण्यासाठी सर्वोच्च संस्था म्हणून काम करेल

पारदर्शक आणि प्रामाणिकता या दोन म्द्यांच्या आधारे सरकार कोविड नियंत्रणाचं काम करत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे ते आज मूंबईत पत्रकारांशी बोलत होते कोविड संसर्गाच्या चाचण्या कमी केलेल्या नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्ण विनाकारण अतिदक्षता कक्षातल्या खाटा अडवून ठेवतात त्यामुळे गरजू रुग्णांना उपचार मिळू शकत नाहीत ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी अतिदक्षता कक्षात दाखल होऊ नये ज्या रुग्णांना आवश्यकता आहे त्यांना अतिदक्षता कक्षात उपचार मिळायला हवेत असं टोपे म्हणाले कोविडच्या उपचाराबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे कोणीही आजार अंगावर काढू नयेत लक्षणं दिसताच तत्काळ तपासणी करून उपचार घ्यावेत असं आवाहन त्यांनी केलं शारीरिक अंतर मास्कचा वापर आणि हातांची वेळोवेळी स्वच्छता या तीनही बाबींवर भर देण्याची गरज टोपे यांनी व्यक्त केली

सद्यपरिस्थितीत हवामान खात्याचे सूचनेन्सार वादळी वारा पाऊस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि त्याम्ळे प्रपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही तथापि प्रपरिस्थितीचे कारणामुळे उक्त परिक्षेला बसणाऱ्या कोणत्याही परिक्षार्थीस त्याला नेम्न दिलेल्या तारखेला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे शक्य न झाल्यास याबाबत परिक्षार्थी यांनी स्वत लेखी निवेदन उक्त परिक्षेकरीता राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली यांचेकडून नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय एजन्सी मार्फत राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली यांचेकडे दाखल करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी भंडारा यांचेदवारे करण्यात आले आहे

मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये असं आवाहन नागप्र शहराचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी केलं आहे कंत्राटी बसच्या चालकानं प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचं निर्जंत्कीकरण करावं बसचे आरक्षण कक्षकार्यालय चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी त्याचप्रमाणे उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असतांना मास्क सॅनिटायझरचा वापर करावा बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी या सूचनांचे पालन न केल्यास परवानाधारकाविरुद्ध उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल

विदर्भात दररोज कोविड रुग्ण संख्या झपाट्यानं वाढते आहे

मात्र या लॉकडाऊन साठी केंद्र शासनाने मंजुरी न दिल्याने चंद्रपूर जिल्ह्याचा लॉकडाऊन तूर्तास तरी टाळला आहे दरम्यान वर्धा पोलिस दलातील दहेगाव इथं कर्तव्यावर असलेल्या पोलिस हवालदाराचे आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे या सर्व परिस्थितीत दिलासा देणारी बातमी ठरली आहे ती यवतमाळची सर्वाधिक प्रयोग शाळांच्या चाचण्या यवतमाळमध्ये झाल्या असून राज्यात यवतमाळचा द्सरा क्रमांक लागला आहे ऐक़या या बाबतचा वृतांत आमच्या प्रतिनिधींकडून बाईट कोरोना विषाणूच्या संसर्गाम्ळे जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम

सिंह यांनी यांनी भर दिला असून जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे त्याचीच फलश्रती म्हणजे प्रत्येक दिवशी लॅबमध्ये होणा या चाचण्यांच्या संख्येत यवतमाळ राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे

वाढत्या रुग्णसंख्येमुळे पॉझीटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील अतिजोखीम व कमीजोखीम व्यक्तींचे नम्ने घेण्यास प्रशासनाची अडचण जात होती

त्याम्ळे यवतमाळ येथील रुग्णांचे व त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या नम्न्यांची चाचणी अहोरात्र येथे स्रु आहे

नितीन राऊत यांनी सांगितले विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी आणि भ्सावळ वीज केंद्रामधून वीज उत्पादन वाढीव प्रमाणात स्रु झाले आहे राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीज प्रवठा देण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज उत्पादन संच सज्ज ठेवावे तसेच तांत्रिक यंत्रणा सक्षम ठेवून कुशल मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करावा असे निर्देश तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना डॉ राऊत यांनी दिले आहेत राज्यभर प्रपरिस्थितीम्ळे न्कसान झालेल्या भागातील वीज यंत्रणा पूर्ववत करण्याचे खडतर आव्हान महावितरण समोर असून यूद्धस्तरावर कामे हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले

यांनी कारणे दाखवानोटीस बजावली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही विभागांना आकस्मिक भेट दिली असता काही कर्मचारी उशिरा आल्याचं आणि काही कर्मचारी विनामंज्री स्टीवर असल्याचं निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली

शिवाय आता पूर ओसरल्या नंतर महामारी वा अन्य आजाराचा प्रकोप होणार नाही यासाठी गावाचा निर्जंत्कीकरण सोबतच आरोग्य सेवा लवकरात लवकर पोहचवण्यासाठी प्रयत्न स्रु असल्याची माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली दरम्यान पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत

चंद्रपूर जिल्ह्याला देखील प्राचा मोठ्या प्रमाणात फटका बसला याबद्दल जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून